अधिवेशनाच्या या सत्रात विविध मंत्रालयांच्या मागण्यांना मान्यता देण्यावर चर्चा केली जाईल याशिवाय वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयकासह अनेक महत्वाची विधेयकं संसदेत चर्चा आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत

नाशिकमधल्या लासलगाव कांदा बाजारपेठेत आज सकाळी झालेल्या लिलावादरम्यान कमी भाव पुकारल्यानं कांदा उत्पादकांनी लिलाव प्रक्रीया बंद पाडली आहे आज कांद्याला सरासरी चौदाशे रुपयांचा भाव जाहीर झाला होता दरम्यान केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करून कांदा निर्यात बंदी उठवल्याचं म्हटलं होतं मात्र अनेक दिवस उलटूनही त्याबाबतचा शासनादेश अद्यापही काढलेला नाही त्यामुळे जोपर्यंत कांद्यावरची निर्यातबंदी अधिकृतरित्या उठवली जात नाही तोपर्यंत नाशिक जिल्ह्यातल्या कोणत्याही बाजारपेठेत कांद्याची विक्री केली जाणार नाही असं राज्य कांदा उत्पादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटलं आहे राज्यातल्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही ठिकाणी गख्खा दोन दिवसांपासून पडत असलख्खा अवकाळी पावसामुळगिह् कापूस संत्री मोसंबी अशा रब्बी पिकांचं नुकसान झालं आह औरंगाबाद जालना बीड नांदडी लातूर उस्मानाबाद आणि परभणी इं गव्वी दोन दिवसात पडलखा पावसानं कापूस गहू तूर मका कळी आणि आंब्याचं मोठं नुकसान झालं